आंदोलनांच्या वेळी होणार मालमत्तांचं नुकसान चिंताजनक सर्वोच्च न्यायालयाचं मत नागपूरच्या मिहानमध्ये संरक्षण साहित्य निर्मितीसाठी जागा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय नालासोपारा इथल्या स्फोटकं जप्ती प्रकरणी तिघांना अटक संसदः संसदेचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित झालं

राज्यसभेत तिहेरी तलाकच्या मुद्यावर राजकीय पक्षांमध्ये मतभेद झाल्यामुळे त्यावरची चर्चा थांबवण्यात आली दरम्यान राफेल विमान व्यवहाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी काल संसदेच्या बाहेर निदर्शनं केली या व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे

तो का आणि कसा याविषयीची हा वृत्तांत जेव्हापासून स्वयंचलित वाहनांची निर्मिती सुरू झाली त्यावेळेपासून जैवइंधन अस्तित्वात आहे असं म्हटलं जातं विसाव्या शतकाच्या प्रारंभी हेन्नी फोर्ड यांनी आपली गाडी शेंगदाण्याच्या तेलावर चालवण्याचा प्रयत्न केला खरा पण पेट्रोल आणि डिझेलमधील वाढत्या संशोधनाबरोबर जैवइंधनाची कल्पना मागं पडली

भारतात गेली तीन वर्ष जागतिक जैवइंधन दिन पाळण्यात येतो काल यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैवइंधन निर्मितीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली

जगातले वेगवेगळे देश विविध उत्पादनांपासून जद्विधनाची निर्मिती करतात मका पाम उसापासून हे इंधन बनत लागवड केलेल्या वनस्पती वाहनांमुळे उत्सर्जित होणारा कार्बन डाय ऑक्साइड वायू शोषून घेऊ शकतात हाही त्याचा पर्यावरणदृष्ट्या फायदा आहे सर्वोच्च न्यायालयः विविध आंदोलनांच्या वेळी केलं जाणारं सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान ही गंभीर बाब असल्याचं मत काल सर्वोच्च न्यायालयानं मांडलं या प्रकरणी सरकारनं कायद्यात सुधारणा करण्याची वाट न पाहता आपण योग्य निर्देश जारी करू असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे दंगल आणि आंदोलनामुळं होणाऱ्या नुकसानीसाठी त्या भागातील पोलिस अधीक्षक तसंच अन्य अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवावं असं न्यायालयानं सूचवलं

पोलिसांनी आंदोलन मोर्चा यांचं ध्वनीचित्रमुद्रण करावं म्हणजे जबाबदारी निश्वित करता येईल असं या वेळी न्यायालयानं सांगितलं

रत्नागिरी तालुक्यातल्या म्हामूरवाडी या अशाच एका दुर्गम गावातल्या महिला या योजनेत सहभागी झाल्या आहेत

ही योजना सगळयांना परवडेल अशी आहे माझं नाव प्रणाली प्रवीण सुर्वे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही मला बचत गटातून समजली त्याहत मी भाग घेतला माझा अपघाती मृत्यूी झाल्या स माझ्यापश्वानत माझ्या कुटुंबाला याचा लाभ होईल मला ही योजना समजल्या

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बक्रिकीत हा निर्णय घेण्यात आला शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरवण्याची सुविधा तातडीनं सुरू करण्यासाठी कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले पुरंदर बेलोरा चंद्रपूर सोलापूर शिवनी गोंदूर या विमानतळांच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला

स्वातंत्रदिनाच्या निमित्तानं आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन एम आय आर सी चे कमांडंट ब्रिगेडियर बी बी सुव्रमण्यम यांच्या हस्ते झालं ऐकुया या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून भारतीय लष्कराच्या वापरात असलेली अत्याधूनिक शस्त्रास्त्र जवळून बघण्याची संधी अहमदनगरच्या तरुणाईला काल मिळाली लष्करी वाहनांचा ताफा नुसता रस्त्यावरून जाताना त्यांनी अनेकदा पहिला असेल पण प्रत्यक्षात इन्फट्री कॉम्बट व्हेईकल म्हणजे काय ते या निमित्तानं समजून घेता आलं चाल करून येणाऱ्या शत्रूच्या रणगाड्यांचा नेमका वेध घेणारी क्षेपणास्त्र कशी वापरली जातात याची माहिती त्यांना मिळाली ही क्षेपणास्त्र कशी डागली जातात ते समजलं वेगवेगळ्या क्षमतेची हत्यारं पाहता आली त्याबाबतची जिज्ञासा पूर्ण करण्याची संधी या प्रदर्शनानं त्यांना दिली या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याची प्रेरणा काही युवकांना जरी मिळाली तरी ते या प्रदर्शनाचं फलित म्हणावं लागेल

वघ्रेम राउत आणि शरद कळसकर यांना नालासोपारा इथून तर सुधन्वा गोंधळेकर याला पुण्यातून अटक करण्यात आली

नालासोपारा इथं राउत याच्या घरी धाड टाकून दहशतवाद विरोधी पथकानं मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली

औरंगाबादमध्ये औद्योगिक क्षेत्रात आंदोलकांनी तोडफोड केल्याचा उद्योजक संघटनेनं निषेध केला असून याच्या निषेधार्थ उद्योजकांनी काल कंपन्या बंद ठेवल्या होत्या या घटनेबाबत चर्चा करण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं उद्योजक रवी वद्यायांनी सांगितलं दरम्यान मराठा आंदोलनात बाह्य शक्ती घुसल्यानं हिंसाचार झाल्याचं मराठा मोर्चा समन्वय समितीनं म्हटलं आहे

धनगर आरक्षणः धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारनं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सकडून या महिन्याअखेरी अहवाल मागितला आहे त्याबाबत वध्यिनिक कार्यवाही पूर्ण करुन केंद्र सरकारकडे आरक्षणासदर्भात शिफारस करणार असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहामध्ये भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते लातुरः आरक्षण शिक्षण यासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं काल लातूरमध्ये गांधी चौकात निदर्शनं करुन जेलभरो आंदोलन करण्यात आलं यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याना पाठवण्यात आलं

शेतकऱ्यांचे पर्सिदेळेवर न देणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल सोलापूरमध्ये दिली मुदत वाढः चालू शक्तिणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कालपर्यंत मुदत देण्यात आली होती

त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून इतर विद्यार्थ्यांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

निधनः राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचं काल अकोल्यात निधन झालं

क्रिकेट भारत आणि इंग्लंड संघादस्म्यान लंडन मधील लॉर्डस मद्रानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात कालच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्त्यानंतर सामना सुरु झाला

हवामानः गेल्या चोवीस तासांत कोकणात बहतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली तर विदर्भ आणि माराठवाङ्यात तरळक ठिकाणी पाऊस पडला

ऑल इंडिया रेडीयो न्यूज पुणे या फेसबुक पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार